वाधवान कुटुंबाला ताब्यात घेण्याची राज्याची ईडी आणि सीबीआयला विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आवाहनानंतर देशभरातल्या डॉक्टरांचे आंदोलन मागे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पथकानं आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत मुंबईतल्या धारावी भागाला भेट दिली याठिकाणी असलेला ट्रांझिट कॅम्प क्वारंटाईन सुविधेची पाहणी त्यांनी केली विलगीकरणाची सुविधा बाराशे खाटांवरून दोन हजार खाटांपर्यंत वाढवण्याची सूचना या पथकानं केल्याची माहिती टोपे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली मख्यमंत्री मशा सनील राज्यात अडकलेल्या परप्रांतीय कामगार आणि मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडण्याबाबत आपण केंद्र सरकारकडे मागणी केली असल्याचं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सांगितलं ते काल संध्याकाळी राज्यात पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते राज्यात साधारणत सहा लाख स्थलांतरीत कामगार आणि मजुरांची जेवणाची आणि इतर व्यवस्था उत्तम प्रकारे निवाराकेंद्राच्या माध्यमातून केली आहे त्यांची जबाबदारी राज्य शासनानं घेतली आहे पण हे कामगार त्यांच्या घरी जाऊ इच्छितात काही वेळा ते आंदोलनाच्या पवित्र्यात येतात

राज्यातले काही नागरिकही जिल्ह्या जिल्ह्यात अडकले आहेत त्यांच्यासाठीही हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे असंही ते म्हणाले ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना धान्य देतांना धान्य आणि अन्नाबाबत केंद्राचे नियम शिथील करण्याची मागणी त्यांनी केली उन्हाळ्यात शिजवलेलं अन्न खराब होऊ शकतं हे लक्षात घेऊन रेशनकार्ड नसलेल्यांना शिजवलेलं अन्न देण्यापेक्षा अन्नधान्य द्यावं त्याच्या वितरणाची जबाबदारी राज्य शासन घेईल असंही ते म्हणाले

त्यासाठी पीपीई किटस व्हेंटिलेटर्स आणि इतर मागण्या राज्य सरकारनं केल्या आहेत त्याची पूर्तता केंद्र शासनानं लवकरात लवकर करावी यासंदर्भात भविष्यकाळातली गरजही लक्षात घ्यावी असं ते म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनीही पथकाला राज्यातल्या आणि बृहन्मुंबईतल्या उपायोजनांची माहिती दिली यंत्रणेला आवश्यक असलेल्या सुविधांची मागणी त्यांनीही यावेळी मांडली वरळी कोळीवाडा कोरोनामुक्तीचं केंद्रीय पथकानं कौतुक केलं हे देशातल्या कोरोनामुक्तीचे एक उत्तम उदाहरण होऊ शकतं असे सांगून केंद्रीय सचिव मनोज जोशी यांनी महाराष्ट्राच्या कोरोना बाधितांचा कालावधी दुप्पट होण्याच्या दिवसांमध्ये वाढ झाल्याचं सांगितलं वरळी कोळीवाड्याप्रमाणे इतर कंटेंनमेंट झोनमध्ये काम झालं तर विषाणूची साखळी तोडण्यात मदत होईल असं ते म्हणले केंद्रीय पथकानं वरळी कोळीवाङ्याच्या भेटीतले पाहाणी निष्कर्ष मुख्यमंत्र्यासमोर मांडले यात प्रामुख्यानं घरोघरी जाऊन सर्वेक्षणावर भर द्यावा हे काम करणाऱ्या स्वंयसेवकांची संख्या वाढवावी सध्या राज्यातल्या दवाखान्यांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत पण भविष्यातली गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या आणि इतर कोरोना रुग्णालयांमधे सुविधा वाढवाव्या कंटेन्मेंट क्षेत्रात लॉकडाऊनचं कडक पालन व्हावं हायरिस्क पेशंटवर लक्ष केंद्रीत करावं झोपडपट्टी भागात प्रादूर्भाव वाढू देऊ नये संशयित केसेसचे स्थलांतरित करण्याचा विचार व्हावा रेशनकार्ड नसलेल्या स्थलांतरितांच्या अन्नधान्याच्या वितरणाचे धोरण तयार करावे असंही ते म्हणाले

राष्ट्रपती भवन सचिवालयातला कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रपती भवनानं दिलं आहे दिल्लीतल्या बी

कपूर रुग्णालयात एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळ मृत्यू झाला होता त्याच्या संपर्कात राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कूट्रबातली व्यक्ती आली होती ही व्यक्ती आणि तिच्या कूट्रबियांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं

रायगड जिल्हय़ात काल पाच नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे

यामध्ये एका बाधिताच्या संपर्कातल्या चार व्यक्ती आणि शिंदखेडा तालुक्यातल्या एका रुग्ण महिलेचा समावेश आहे

नाशिक शहरात दहा रूग्ण तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चार रूग्ण आढळले आहेत यातील निफाड आणि नाशिक शहरातील एकेक रूग्ण पुर्णपणे बरा होऊन घरी गेला आहे

सोलापूर जिल्ह्यात काल पाच रुग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं

त्यात तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली औरंगाबाद इथं आज आणखी दोन जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे

सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं

त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता दोन झाली आहे चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या या महिलेचा यापूर्वीचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला होता बाधित महिलेच्या प्रवासासह संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मध्रकर राठोड यांनी सांगितलं

रत्नागिरीजवळच्या साखरतर इथल्या दोन्ही कोरोनाग्रस्त महिला आता कोरोनामुक झाल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे त्यांच्या घरातल्या कोरोनाग्रस्त बाळाचा अहवाल मात्र अजून आलेला नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरंन्सींगद्वारे भारतीय चिकित्सक संघटनेच्या डॉक्टरांबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली

केंद्रीय आरोग्य आणि कूटूंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन हे देखील या बैठकीत उपस्थित होते देशातील कोरोना विषाणूच्या प्रसाराची स्थिती पाहता डॉक्टरांनी लाक्षणिक संप सुद्धा टाळावा असे आवाहन शहा यांनी यावेळी केले सरकारनं आणि गृहमंत्रालयानं तातडीनं डॉक्टरांच्या प्रश्नांकडे लक्ष दिल्यामुळे भारतीय चिकित्सक मंडळानं आपला लाक्षणिक निदर्शनंचा निर्णय रद्द केला आहे